गोंधळ घालणाऱ्या सदस्यांनी सभागृहाची शिस्त पाळण्याच आवाहन सभापति ओम बिर्ला यांनी केल तथापि गोंधळ सुरूच होता राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या ठरावावर गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चेचा काल समारोप झाला

या चर्चेत सरकारतर्फे कृषि कायद्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता सरकारने कृषि कायद्यात सुरधारणा करण्याचा दिलेला प्रस्ताव म्हणजे त्यात काही त्रुटि आहेत असा अर्थ कोणीही काढू नये या कायद्याचा निषेध करणाऱ्या कोणत्याही संघटनांनी आशा त्रुटि दाखवून दिलेल्या नाहीत अस प्रतिपादन कृषिमंत्री नरेंद्र सिंग यांनी केल

दिल्लीतल्या अनेक ठिकाणांच्या स्रक्षेचा आढावा घेत संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

रिझर्व बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत ते बोलत होते नव्याने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याज दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत

मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे अशांना ही सुविधा लागू होणार नाही असं देखील सरकारने स्पष्ट केल आहे कोरोना साथीच्या काळात परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली त्यामुळे परीक्षा देणे भाग पडले त्यामुळेच आणखी एक संधि मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

गुंतवणूक आणि कोरोनामुक्तीवर भर देणारा प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी भारताचे अभिनंदन केलं अर्थ तंत्रज्ञान डिजिटल अर्थव्यवस्था स्टार्ट अप नवोन्मेष आणि माहिती क्षेत्रात भारताचा जगभरात दबदबा असल्याची दखल टूस यांनी यावेळी घेतली सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेल्या सुधारणांची माहिती देताना ब्रिटनबरोबर अधिक सहकार्यानं व्यवहार शक्य असलेली क्षेत्रं ट्रस यांना सुचवली

रशियातील विरोधी पक्षाचे नेते अलेक्सी नवाल्नी यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी निघालेल्या बेकायदा मोर्चामध्ये सहभाग घेतल्यावरून ही कारवाई करण्यात आली असल्याचं रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं रशियानं या तिन्ही देशांच्या दूतावासांकडं अधिकृतरीत्या तक्रार नोंदवली होती नवाल्नी यांनी त्यांच्यावरच्या निर्बंधांचा भंग केल्याचा आरोप ठेवत न्यायालयानं त्यांना अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे याविरोधात रशियामध्ये नागरिकांनी गेल्या दोन आठवड्यात मोठी निदर्शने केली चीन निर्बंध चीन सरकारच्या मालकीच्या चायना ग्लोबल टेलिव्हीजन नेटवर्क म्हणजेच सीजीटीएन या इंग्रजी भाषेतल्या वाहिनीचा परवाना ब्रिटीश सरकारनं रद्द केला आहे या वाहिनीची मालकी दुसऱ्याच एका संस्थेकडं असल्याचं भासवण्यात आलं होतं प्रत्यक्षात मात्र चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या हातात तिचं नियंत्रण असल्याचं ब्रिटनच्या लक्षात आलं त्यामुळं ब्रिटनच्या कायद्याचा भंग केल्याबद्दल या वाहिनीचा परवाना रद्द करण्यात आला ब्रिटनच्या या निर्णयावर चीननं नाराजी व्यक्त करतानाच ब्रिटनच्या बीबीसीकडून चुकीच्या बातम्या जगभरात पसरविल्या जात असल्याचा आरोप केला आहे हा निर्णय राजकीय असल्याचाही आरोप चीननं केला आहे

दरम्यानच्या काळात विस्कळीत झालेला तेल पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी तेल पुरवठादार देशांची ओपेक संघटना योग्य दिशेनं पावलं उचलत असल्याचं आंतरराष्ट्रीय बाजारात चित्र आहे

अमेरिकेसह विविध देशांमधल्या लसीकरण मोहिमांनी वेग घेतल्यानं जागतिक अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा निर्माण झाली आहे

युरोपमधल्या विविध शेअर बाजारांमध्येही काल वाढ नोंदली गेली स्कूल ऑफ रोबोटिक्स संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्रातील पुण्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान संरक्षण संस्थेनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत स्कूल ऑफ रोबोटिक्सची स्थापना केली आहे

रोबोटिक्स क्षेत्रातल्या संशोधनात आणि प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण हा या मागील उद्देश आहे

बांग्लादेश च्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या जीवनावरील आधारित हसीना ए डौटर्स टेल या चित्रपटाने महोत्सवाच उद्घाटन करण्यात आल